मदत आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियेत कोणतीही बाधित व्यक्ती वंचित राहणार नाही याची काळजी घेताना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांशी समन्वय राखत युद्ध पातळीवर काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या पुणे विभागातील मदत आणि पुनर्वसनाच्या कामाचा आढावा देताना डॉ दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात सानुग्रह अनुदान वाटपाचे काम वेगाने सुरू असून आवश्यक असणारी सर्व मदत बाधितांपर्यंत पोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे असं सांगितलं पूणे मुंबई रेल्वे मार्गावरील बोरघाटात दरड पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच रेल्वे सेवा स्रळीत सुरू रहावी यासाठी आता मध्य रेल्वेने विदेशातील तज्ञांची मदत घेण्याचं ठरवलं आहे

लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या अन्य मार्गावरून वळवाच्या लागल्या होत्या या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीनं आता हालचाली सुरू झाल्या असून त्यासाठीच देशातील आणि विदेशी तज्ञांची मदत घेतली जात आहे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत तयार केलेला मस्दा उत्तम असाच आहे हा अहवाल सादर केल्यानंतर सहा वर्षांत हे प्रकरण पुढे जाणे अपेक्षित होते मात्र अभिजात दर्जा बहाल करण्याचे काम शासकीय पातळीवर पुढे जात नाही हे दुर्दैवी आहे अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक प्रा रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली आज पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी संघटनेचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे उपाध्यक्ष सुकुत मोकाशी उपस्थित होते

त्यामुळे बोनसाय व्हायचे की वटवक्ष हे लेखकांनी ठरवले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं वॉवे सॅपर्स ग्रूपच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित द्रास ते पुणे दुचाकी मोहिमेची सांगता आज पृण्यात झाली लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस के सैनि यांनी या दुचाकी फेरीचं आज पूण्यात स्वागत केलं कारगिल विजय दिनाला द्रास इथ्रन या मोहिमेला सुरुवात झाली

यामध्ये बॉंबे सॅपर्सचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते

पुण्यातही पुणे सातारा रस्त्यावरील बीएसएनएलच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या सुमारे साडे तीनशे चारशे कर्मचारी यात सहभागी झाल्याचं ऑल इंडिया बीएसएनएल एम्प्लॉईज युनिअनचे उपाध्यक्ष नागेश नलावडे यांनी सांगितलं म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संक्लात सुरू असलेल्या आंतररेल्वे अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत आज दिवस अखेर दक्षिण मध्य रेल्वेच्या आय सुरिया सुधाकर चंद्रलेखा पश्चिम रेल्वेच्या कृष्णा रचन तर मध्य रेल्वेच्या अमुके यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावलं

ही स्पर्धा दर रविवारी बाद आणि साखळी फेरीत होणार आहे प्ण्याच्या काही भागात आज पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत